माध्यमातून तीन योजनांचं उदघाटन

येणार

येथील डॉ मरमहा अनेक आणि महाउपासक टेंग ग्याह म्ख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार

राज्याचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन अर्जावर विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपात तथ्य नसल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज नवी दिल्ली इथं व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून तीन योजनांचं उदघाटन केलं तसंच सात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या तीन योजनांमध्ये बांग्लादेशातून एल पी जी चं आयात योजनेचा समावेश आहे

युद्धात जख्मी झालेल्या सर्वश्रेणीतील जवानांच्या आप्तांना देण्यात येणाऱ्या दोन लाख रूपयांची मदतराशी चारपटीनं वाढवून आता आठ लाख रूपये करण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तत्वतः मान्यता दिली आहे ही मदत सैन्याच्या कल्याणकारी कोषातून करण्यात येईल यापूर्वी यूद्वात जखमी झालेल्या आणि नंतर मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना तसंच साठ टक्क्यांहन अधिक प्रमाणात अपंगता आलेल्यांना दोन लाख रूपयांची आर्थिक मदत दिली जात होती

जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीर क्षेत्रातील अनंतनाग जिल्ह्यात आज द्पारपूर्वी उपायुक्तांच्या कार्यालयाजवळ ग्रेनेड हल्ला झाला

दहशतवाद्यांनी हॅन्ड ग्रेनेड गस्त घालत असलेल्या स्रक्षा कर्मचाऱ्यांकडे भिरकवला अद्याप क्ठल्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं हा निर्णय घेतला

या प्रकरणात नव्यानं साक्षीप्रावे सादर करायला आता परवानगी मिळणार नाही असा इशाराही न्यायालयानं दिला आहे म्बईतील आरे कॉलनी आणि सभोवतालच्या परीसरातील मेट्रो रेल्वेच्या कामासाठी वृक्षतोडीच्या निर्णयाबाबत वृक्षप्रेमी कार्यकत्र्यांकडून विरोध करण्यात आला त्यामूळं यापरिसरात मुंबई पोलीसांनी जमावबंदी लागू केली आहे

सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी मालकीच्या उद्योगांमधे खाजगी ग्ंतवणूकीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं सरकारनं नवीन निर्गूतवणूक धोरण तयार केलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं या धोरणाच्या मस्द्याला काल मान्यता दिली नवीन धोरणान्सार केंद्रीय अर्थमंत्रालया अंतर्गत निर्गुतवणुकीचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन असा वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे भारतीय सैन्यदल नौदल आणि वायूदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवांराना एस एस बी प्रशिक्षण वर्ग छात्रप्र्व प्रशिक्षण केंद्र नाशिक इथ आयोजित करण्यात आलेला आहे

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा तीन टप्प्यात होणार असून निवडणूक कालावधीतील पेपर तिसऱ्या टप्प्यात होणार आहेत ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून पहिल्या पेपरला स्रुवात होणार आहे

सिडको महामंडळातर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित आठशे चौदा आणि महाग़हनिर्माण योजनेतील नऊ हजार दोनशे एकोणपन्नास घरांकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता पाच नोव्हेंबर पर्यंत म्दतवाढ देण्यात आली आहे

परमहा अनेक आणि मॅनमार येथील महाउपासक टेंग ग्यार तसंच विदेशातील भिख्खू नोब्हीरो क्बीदेरो शिनीचिरो किशी सिगो ससाहारा हे उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून स्रेई ससाई प्राम्ख्याने उपस्थित होते येत्या आठ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा म्ख्य सोहळा निमित्त सकाळी धम्मपहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी नऊ वाजता साम्हिक बुद्धवंदना आणि दिवसभर दिक्षा देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे

अशा बाद झालेल्या शपथ पत्राची दखल निर्णयाधिकारी श्रीधर घाडगे यांनी घेतली नाही आणि अर्ज स्वीकारला हे लोकप्रतिनिधित्व कायद्याचे उल्लंघन असून देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी दक्षिण पश्चिम नागपूरचे कांग्रेसचे उमेदवार डॉ आशिष देशमुख यांनी नागपुरात एका पत्रकार परिषदेदरम्यान केली फडणवीसांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर निणर्याधिकाऱ्याच्या कार्यालयात आज स्नावणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपात काही तथ्य नसल्याचं सांगितलं फडणवीस यांचे निवडणूक प्रतिनिधी संदीप जोशी यांनी सदर शपथपत्राचे लेखन करणाऱ्या वकिलांच्या व्यवसाय प्रमाणपत्रास पाच वर्षाच्या कालावधी करीता मुदतवाढ दिली असल्याचं स्पष्टीकरण देणारी कागदपत्रं यावेळी सादर केली

कांग्रेसने हे केवळ प्रसिद्वीसाठी केलेले षडयंत्र असून याचा म्ख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काहीही परिणाम होणार नाही

राज्य विधानसभा निवडण्कीसाठी आज नामनिर्देशन पत्राची छाणनी करण्यात आली नागपूर पूर्व मध्न सर्व बारा अर्ज वैध ठरले आहेत

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली

भारतीय जनता पक्षानं ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह विनोद तावडे चंद्रशेखर बावनकृळे तसंच प्रकाश मेहता यांना उमेदवारी दिलेली नाही तावडे यांच्या ऐवजी सुनील राणे आणि प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे विविध समाजाच्या सोबतीनं विधानसभा निवडण्कीत शिवसेना इतिहास घडवणार आहे असं पक्षाचे अध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी म्हटलं आहे ओबीसी धनगर आगरी भटके विमुक्त यासह विविध समाजाच्या नेत्यांबरोबर त्यांनी आज म्ंबईत चर्चा केली त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते योवळी ओबीसी नेते हरीभाऊ राठोड आणि धनगर नेते प्रकाश शेडगे यांच्यासह विविध समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला शिवसेना या सर्व समाजाच्या मागण्या पूर्ण करेल संवैधनिक मार्गानं आरक्षणासारखे प्रश्न सोडवता येतील असं त्यांनी सांगितलं

यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते खासदार प्रफ्ल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील ज्येष्ठ नेते आमदार छगन भूजबळ विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील खासदार स्निल तटकरे खासदार स्प्रिया सुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक खासदार डॉ अमोल कोल्हे आदींचा यामध्ये समावेश आहे बारामतीमधील जनता आपल्याला मोठा प्रतिसाद देईल या विषयी शंका नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेनेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते काल बारामती इथं उमेदवारीअर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध ठिकाणी सेल्फीपॉईन्ट निर्माण केले आहेत हे सेल्फी पॉईन्ट नवमतदारासह इतर नागरिकांच्या आकर्षनाचे केंद्र बनले आहेत कारंजा आष्टी आणि आर्वी तहसिल कार्यालय नगर पंचायत आष्टी कारंजा आणि नगरपालिका आर्वी या ठिकाणी हे सेल्फी पॉईन्ट उभारण्यात आले आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगाकडून तब्बल सात निवडणूक निरीक्षकांची नेमणूक निवडणूक आयोगानं केली आहे

ए एस आणि आय पी एस दर्जाच्या निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे माजी पालकमंत्री आणि भाजपचे उमेदवार डॉ सु्नील देशम्ख आणि काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार स्लभाताई खोडके यांच्यात अमरावती मतदारसंघात रंगणारा लढतीकडे महाम्काबला म्हणून बधितले जात आहे त्याद्वारे शक्तिप्रदर्शन करीत सर्वच प्रमुख उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने जोरकस प्रयत्न स्रू केले आहे ब्लढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्वीप अर्थात मतदान जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती करण्यात येत आहे ब्लडाणा येथील पंचायत समिती कार्यालय जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच जिल्हा डाक कार्यालयातही गो व्होटचा नारा देण्यात आला मतदान हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी मतदानदिनी प्रत्येकाने घराबाहेर पड्रन सर्वप्रथम आपले मतदान करावे या उद्देशाने जिल्ह्यातील दिव्यांग संघटना दिव्यांग विद्यालय दिव्यांग कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने एकत्रित येत मतदान जनजाग़ती रॅली काढली विधानसभा सार्वत्रिक निवडणूकासाठी दिव्यांग मतदारांची जनजाग़ती करण्याकरीता अकोल्यातील अशोक वाटीका ते जिल्हाधिकारी कार्यालपर्यत काढण्यात आलेल्या रॅली मध्ये मुकबधिर अंध अपंग यांच्यासह सर्व दिब्यांग बांधव सहभागी झाले होते मी मतदान करणारच असा मानवी देखावाही यावेळी साकारण्यात आला होता

येत्या ब्धवार पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरवात होणार आहे महाराष्ट्राचा अविनाश साबळे टोकियो ऑलिंपिकमधे तीन हजार मीटर शर्यतीत भाग घेण्यासाठी पात्र ठरला आहे

डेन एल्गार दोन धावा काढून बाद झाला